आसामच्या चार गोव्याच्या दोन तर जम्मू काश्मीर दादर नगरहवेली दमण दीव आणि त्रिप्राच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होत आहे

त्यानुसार आज अनंतनाग जिल्ह्यात मतदानाचा पहिला टप्पा आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी सुमारे दोन टक्के मतदान झालं असून आतापर्यंत काहीही अप्रिय घटना घडली नसल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

मतदान शांततेत व्हावं यासाठी सुरक्षेचे व्यापक उपाय योजण्यात आले आहेत राज्यात काही अपवाद वगळता बहुतांश भागात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे सांगली शहरातल्या एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं हे मतदान यंत्र सील करण्यात आलं या मुळे या केंद्रावरचं मतदान सुमारे दोन तास बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या मतदान यंत्रावर बटन न दाबताही भाजप उमेदवाराला मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं केली होती

जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली

जालना मतदार संघातही बदनापूर तालुक्यात काजळा इथल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्यानं मतदार दोन तासा ताटकळत राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा मतदार संघातही कराड पाटण तालुक्यातल्या तीन मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले मुळे काही काळ मतदार ताटकळले होते या ठिकाणी मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे कोल्हापूर मतदार संघात काही ठिकाणी मतदान सुरू झाल्यावर तासाभरातच मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या मात्र या सर्व ठिकाणी तत्काळ मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात धामणी खोऱ्यातल्या सात गावांनी मतदानावर घोषित केलेला बहिष्कार मागे घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली पन्हाळा तालुक्यातलं कोदवडे आकुर्डे सुळे वाघुर्डे पनोत्रे आणि राधानगरी तालुक्यातल्या माणबेट आणि चौके या गावातले मतदार मतदान करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे